आतापर्यंत सीबीएसई केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून या परीक्षा घेतल्या जात होत्या मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना यासंबंधी माहिती दिली नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत यूजीसी नेट परीक्षा आता डिसेंबर महिन्यात तर नीट परीक्षा दरवर्षी फेब्रवारी आणि मे महिन्यात घेतली जाणार आहे अंस ते म्हणाले त्याच प्रमाणे जेईई मेन्स ही परीक्षा दरवर्षी जानेवारी आणि एप्रिल या महिन्यात घेतली जाईल जावडेकर यांनी सांगितलं की विद्यार्थी दोन्ही वेळा परीक्षा देऊ शकतात प्रवेशासाठी दोन्हींपैकी ज्या परीक्षेत जास्त गुण प्राप्त झाले आहेत ते विचारात घेतले जातील असं जावडेकर त्यांनी सांगितलं या परीक्षा संगणकावर आधारित असतील आणि यासाठी विद्यार्थी परीक्षेपूर्वी घरी किंवा कोणत्याही केंद्रावर सराव करू शकतील शनल टेस्टिंग एजन्सीमार्फत परीक्षा घेणे ही यासंदर्भातली महत्वाची सुधारणा आहे आणि ती वर्षीपासूनच लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे याबाबत आज वेबसाईटवर काही सूचना टाकल्या जातील आणि येत्या दोन तीन दिवसात संपूर्ण माहिती वेबसाईटवर प्रकाशित केली जाईल असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं

ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते

याबाबत दुधसंघाच्या प्रतिनिधीसह प्रत्यक्ष भेटून सरकारला याबाबतची समस्या मांडली होती

या प्रश्नाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असतांना सरकार जाणीवपूर्वक दूर्लक्ष करत आहे त्यामुळेच दूध विक्री करायची नाही असा निर्णय घेतल्याचंराजू शेट्टी यांनी सांगितलं

ऊर्जा आणि पर्यटन राज्यमंत्री तसंच यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांची बूलडाणा जिल्हयाच्या पालकमंत्री पदी निवड करण्यात आली आहे राज्याचे तत्कालीन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर बुलडाणा जिल्हयाचं पालकमंत्रीपद रिक्त होतं त्यामुळे राज्यसरकारनं आता बुलडाणा जिल्हयाचे नवीन पालकमंत्री म्हणून मदन येरावार यांची नियुक्ती केली आहे धुळे इथल्या राईनपाडा हत्त्याकांडातल्या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा झालीच पाहिजे अशा घटना पुन्हा होणार नाही याची सरकारनं हमी घेतलीच पाहिजे आदी मागण्या करीत आज अखिल भारतीय भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेच्या वतीनं साक्री तहसिल कचेरीवर मोर्चा काढण्यात आला भारिप बहूजन महासंघ शिवसैनिकांनी देखील या मोर्चाला पाठींबा देत मोर्चात सहभाग घेतला पोलीस घटनास्थळी उपस्थित असतांना त्यांनी काही एक कारवाई केली नाही त्यामुळे पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करून सरकारी वकील म्हणून ऍड उज्वल निकम यांची नियुक्ती करावी या मागण्या करण्यात आल्या आहे

राज्य शासनाने प्लॅस्टिक वर बंदी घातल्यामुळे सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्या बंद झाल्या आहेत

केंद्र सरकारनं तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी आणि लांजा तालुक्यात या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला आहे दोन मोठे आणि तीन मध्यम पाटबंधारे प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर असून त्या प्रकल्पांचा लाभ देण्याकरिता शेतकऱ्यांची निवडप्रक्रिया सुरू आहे आषाढी वारीवर निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल झाली आहे वाकडेवाडीजवळ महापौर मुक्ता टिळक यांनी पुष्पहार अर्पण करून पालखीचं स्वागत केलं संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी थोड्याच वेळात संगमवाडी मार्गे पुण्यात दाखल होत आहे विठ्नामाच्या गजरानं पालखी मार्ग दुमदुमून गेले आहेत सर्व वातावरण भक्तिरसानं न्हाऊन निघालं आहे अनेक संस्था मंडळ कार्यालयं यांच्याद्वारे वारक यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मंडप उभारले असून त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत दोन्ही पालख्या आज पूण्यात मुक्कामाला असतील लातूर शासकीय रुणालयातल्या रोटरी मोफत अन्नसेवेचा पाचवा वर्धापन दिन आज झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ श्रीकांत गोरे यांनी रोटरी क्लबचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले

वसई विरार अभ्निशमन दलाचे जवान वालीव पोलीस तहसीलदार आदी घटनास्थळी दाखल झाले असून इथं पाण्याचा प्रवाह वाढल्यानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत बचाव कार्य सुरू आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे चांदा ते बांदा योजनेतल्या सर्व निधीचा वापर सुयोग्य रितीने व्हावा यासाठी अधिकारी वर्गान दक्षता घ्यावी अशी सूचना सिंधुर्द्रा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज कुडाळ इथं झालेल्या योजनेच्या आढावा बैठकीत केली

राज्यात सर्वदूर पावसाच्या तडाख्यानं जनजीवनावर परिणाम झाला आहे मुंबईत आज सकाळपासून असलेला पावसाचा जोर आता काहीसा ओसरला आहे नवी मुंबईतसकाळपासून झालेल्या मुसळधार पावसानं रस्ते वाहतूक धीम्या गतीनं सुरु आहे ठाणे जिल्ह्यातही सकाळपासून पावसाची संततधार आहे माळशेज घाटात दरड कोसळल्यामुळे तसंच रायता पूल पाण्याखाली गेल्यामुळे कल्याण ते अहमदनगर एसटी बससेवा तात्पुरती बंद आहे रायगड जिल्ह्यात ही मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे पावसाचा फटका जिल्ह्यातील्या रस्ता आणि रेल्वे वाहतूकीलाही बसला आहे रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे कोकण रेल्वेलाही पावसाचा फटका बसला असून अनेक गाडयांचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे

आज सकाळपासून महाड पोलादपूर अलिबाग मुरुड उरण तसंच कर्जत परिसरात जोरदार पाऊस कोसळत असल्यानं नदी नाल्यांना पूर आले आहत गांधारी काळ सावित्री या महाडमधल्या नदयांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे आंबा नदीचं पाणी नागोठाण्यात सखल भागात घुसलं आहे

पालघर जिल्ह्यातही सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावली सिंधूदूर्ग जिल्ह्यात गेले तीन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आज दुपारी ओसरला

उस्मानाबाद परभणी हिंगोली जिल्हयात गेले दोन दिवस बह्तांश भागात सर्व दूर पाऊस झाला आहे नाशिक जिल्ह्यात इगतपुरी त्रबंकेश्वर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं वैतरणा भाम वाकी धरणांच्या पाणीसाठयात वाढ झाली अकोला जिल्ह्यात ग्रामीण भागात समाधानकारक पावसामुळे पेरणीला वेग आला आहे अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात आज पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे

नापिकी आणि नुकसानीला सामोरं जाणाऱ्या धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर यंदाही सलग चौथ्यावर्षी दृष्काळाचं सावट निर्माण झालं आहे

मुंबईसह राज्यात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि उद्याच्या अतिवृष्टीच्या इशा यामुळे मध्य रेल्वेनं उद्या सुटणारी मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस कर्जत पुणे कर्जत पॅसेंजर रद्द केली आहे तर भुसावळ पुणे एक्सप्रेस मनमाड दौंड मार्गे वळवण्यात आली आहे संपूर्ण राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रीय झाला आहे गेल्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामाना खात्यानं वर्तवला आहे